दक्षिण चिनी सागरात शांततेसाठी भारत वचनबद्ध

मुंबईत पावसाची संततधार सखल भागात पाणी तुंबलं फोर्टभागात एक इमारत तर मालवणीत चाळ कोसळली मदतकार्य सुरू मोदी भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक राष्ट्रांच्या उच्चस्तरीय आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतिम सत्रामध्ये उद्या द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत संयुक राष्ट्रांचे सरचिटणिस अन्तोनिओ गुटेरस आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांचंही यावेळी भाषण होईल

या सूत्राच्या अनुषंगानं या परिषदेत विचारविनिमय होणार आहे जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी शिक्षणतज्ज्ञ आणि अनेक क्षेत्रातील मान्यवर त्यामध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत आहेत

आज नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स रुग्णालय परिसरातील बाह्य रुग्ण विभागाच्या अद्ययावत नूतन इमारतीच आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या इमारतीत केवळ वृद्धावर उपचार करण्यात येणार असून अशाप्रकारच देशातील केवळ वृद्ध रुग्णांसाठीच ही पहिलंच सरकारी रुग्णालय आहे

या कंपनिच्या झायकोव डी या लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून केंद्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणानं भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन सोबतच या लसीलाही चाचणी मानवीसाठी परवानगी दिली आहे झायडस कंपनीला या लसीच्या निर्मीतीसाठी जैवतंत्रज्ञान विभागानं अर्थसाह्य केलं असून कंपनीच्या अहमदाबाद येथील प्रयोग शाळेनं संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाआधारे ही लस विकसित केली आहे या लसीच्या चाचण्या हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे कोरोना चाचणी यापुढे सर्व नोंदणीकृत डॉक्टरांच्या शिफारसीवर कोरोना चाचणी करायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे आतापर्यंत केवळ एम डी डॉक्टरांचीच शिफारस कोरोना चाचणीसाठी लागत असे आता इतर डॉक्टरांची शिफारसही चालणार असल्यानं ग्रामीण भागातील लोकांसाठी ते सोयीचं ठरेल

जर्मनी कडूनही अशा द्वीपक्षीय सहमतीसाठी प्रस्ताव आला असून लुफ्तांसा कंपनिशी करार अंतिम टप्प्यात आहे असं सिंग यांनी यावेळी सांगितलं

त्यावर त्याना उद्यापर्यंत उत्तर द्यायला सांगितलं होतं आता या प्रकरणी खंडपीठासमोर सुनावणी होईल दरम्यान या सगळ्या घडामोर्डीमुळे राजस्थानातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी कडून

तथापि अन्य बंडखोर आमदारांनी एक व्हिडीओ प्रसारित करून आपण स्वाभिमानासाठी लढाई लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत मोजायची आपली तयारी असल्याचं सांगितलं आहे दुसरीकडे राजस्थानचे परिवहन मंत्री प्रताप सिंघ खचरीवास यांनी या बंडखोर आमदारांना पक्षाची दारं अजूनही खुली असल्याचं म्हंटल आहे या सगळ्या घडामोडींवर आपला पक्ष लक्ष ठेवून आहे आणि योग्य वेळ येताच योग्य निर्णय घेण्यात येईल असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी सांगितलं दरम्यान आपल्या पक्षाचा राज्य सरकारला पाठींबा असल्याचं भारतीय आदिवासी पक्षाचे उपाध्यक्ष परेश भाई वसावा यांनी स्पष्ट केलं आहे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाल्यामुळे राजस्थानातील सत्तापेच नजीकच्या काळात तरी लवकर संपुष्टात येईल असं दिसत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी सविता म्हसकर पुणे भारत चिन दक्षिण चिनी सागरात शांतता आणि स्थैर्य रहावं यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं भारत आणि चीनच्या सीमेवरिल चौक्यांमध्ये योग्य अंतर रहावं याची काळजी घेत सध्या सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू असल्याचंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव स्पष्ट केलं कमांडर पातळीवरिल चर्चेत ठरल्यानुसारच ही प्रक्रीया होत असल्याचं ते म्हणाले दोन्ही देशात राजनैतिक आणि लष्करी पातळीवर सातत्यानं चर्चा सुरू आहे आणि सरहद्दीवर शातंता रहावी यासाठी दोन्ही देश वचनबद्ध आहे असं श्रीवास्तव म्हणाले पाकीस्तानी तुरूंगात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी भारतिय अधिकारी रवाना झाले आहेत त्यांच्या अहवालानुसार यासंदर्भात पुढची पावलं टाकण्यात येतील अशी माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली

लष्कर प्रमुख मनोज नारवणे ही देखील यावेळी त्यांच्या सोबत असतील यावेळी ते पूर्व लडाख मधील संरक्षण विषयक परिस्थितीचा आढावा घेतील चीनच्या नुकत्याच झालेल्या घुसखोरी नंतर संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे एनसीसी राज्यांच्या पोलीस दलांत थेट भरती करताना राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी च्या छात्रांना सवलती द्याव्या अशी विनंती केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना केली आहे यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना एनसीसीत सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि पोलीस दलांनाही अधिक शिस्तबद्ध तंदुरूस्त आणि प्रशिक्षित जवान मिळतील असं गृहमंत्रालयाच्या या पत्रात म्हटलं आहे पशसंवर्धन पशुसंवर्धनासाठी आवश्यक पायाभूत सोयींकरता उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधी संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना आज सरकारनं जारी केल्या

त्यांचे पती मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण झाली असून पती आणि मुलावर सेव्हन हिल रुग्णालयात तर मुलीवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आसाम पूर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज पूरग्रस्त काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली

सोनोवाल यांनी तात्पूरत्या निवारा शिबिरातील पूरग्रस्तांचीही भेट घेऊन विचारपूस केली

पाऊस मुबई मुंबई शहरात आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती हिंदमाता आणि माटुंग्यासह सखल भागात त्यामुळे पाणी भरलं त्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली

ढिगार्याऱ खाली काही माणसं दबली असावी अशी भीति व्यक्त करण्यात येत आहे

येत्या चोवीस तासात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे हवामान मुंबईसह कोकणात आणि काहीप्रमाणात मध्य महाराष्ट्रातही कालपासून जोरदार पाऊस घेऊन आलेल्या पश्चिम किनाऱ्याचे वारे उत्तरेकडे सरकल्यानं उद्या गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी अति वृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मुंबईसह कोकण आणि गोव्यातही संततधार अपेक्षित असली तरी अतिवृष्टीचा इशारा नाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे उत्तर कर्नाटक राजस्थान ओडिसा पंजाब हरियाणा आणि दिल्लीत काही ठिकाणीच पाऊस अपेक्षित असला तरी देशाच्या इतर सर्व भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे पूख्यस्त ईशान्य भारतातला पावसाचा ओसरलेला जोर शनिवारपासून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे